कालच्या दिवसात बरे होणाऱ्या रुग्णाची संख्या नवबाधितांच्या सखख्येपेक्षा निम्म्याहून कमी होती

या व्यतिरिक्त काल नाशिकमध्येही रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली

त्यांच्या निधनामुळे समकालीन राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारा एक परखड संपादक काळाच्या पडद्याआड गेला अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे

सकाळमध्ये बातमीदार ते कोल्हापूर आवृत्तीचे पहिले संपादक म्हणून त्यांनी काम केले

सकाळच्या माध्यमातून त्यांना विविध नामांकित संस्थांमध्ये अध्यापनाची संधी मिळाली राजकीय सामाजिक विषयांबरोबरच विकास पर्यावरण भाषा आणि साहित्य आदी विषयावर त्यांनी विपुल लेखन केले महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांना गेल्या वर्षी उत्कृष्ट संपादक पुरस्काराने गौरवले होते

प्रकाश आमटे यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे

महापालिका आय़्क्त विक्रम कुमार यांनी सर्व आर्थिक अधिकार स्वतःकडे घेतले आहेत

येथील सर्वच प्रभागांमध्ये रुग्ण संख्येचा आकडा रोज दुपटीने वाढत असल्याचं निदर्शनाला येत आहे

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सुरक्षिततेचे नियम न पाळणाऱ्यांवर आता पालिका भरारी पथकांच्या माध्यमातून करडी नजर ठेवणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काल पत्रकारांना दिली ब्लडाणा कोरोना प्रतिबंध बुलडाणा जिल्ह्यात होत असलेल्या वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला असून विविध द्काने आस्थापना व्यायामशाळा मंगल कार्यालयं उपहारग़हे मॉल धार्मिक स्थळे यांची तपासणी करणे सुरु केले आहे

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत याचाच अर्थ संसर्गाची जोखीम अद्याप आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार